त्याचबरोबर कोरोनाम्ळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्यूंच्या त्लनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत याकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे लक्ष वेधले मन की बात द्वारे ते देशवासियांशी संवाद साधत होते कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही अनेक ठिकाणी तो वेगाने पसरत आहे त्याम्ळं सतर्क राहण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना केले आहे पूर्वीइतकीच खबरदारी आजही घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे किंवा रुमालाने चेहरा झाकून घेणे एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखणे सतत हात स्वच्छ करणे कोठेही न थ्ंकणे आणि आणि स्वच्छता राखणे ही हत्यारेच कोरोनापासून आपले रक्षण करू शकतील असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता आणि त्याम्ळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते त्याम्ळे आपण सर्वांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे आयर्वेदिक काढ्याचे सेवन करत रहावे असेही ते म्हणाले कोरोनाच्या काळात देशाच्या विविध भागात होत असलेल्या नवनव्या उपक्रमांचं कौत्क त्यांनी यावेळी केलं तसेच देशात उत्पादित होत असलेल्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं

लोकमान्य टिळकांचे अवघे आयूष्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे आपल्या सर्वांना त्यांच्याकडून बरेच काही शिकता येईल असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तीन उच्च क्षमता असलेल्या कोविड स्विधा तपासणी केंद्राचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे उद्घाटन करणार आहेत या केंद्रांम्ळे देशातली कोरोना संसर्गाची तपासणी क्षमता वाढणार असून लवकर निदान आणि उपचार करायला मदत होणार आहे ही तीन तपासणी केंद्र भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या नष्टानल इन्स्टिटयूट ऑफ काम्सर प्रिव्हेंशन अँड रिसर्च नॉयडा नष्टानल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ म्ंबई आणि नष्ठानल इन्स्टिटयूट ऑफ कॉलरा ऍण्ड एंट्रीक डिसिजेस कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहेत

या चाचण्या पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणेद्वारे होणार असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होणार असून अचूकता वाढणार आहे

एकाच दिवसांच बरे होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे

कोरोना महामारीम्ळे देवनारचा कत्तलखाना बंद आहे त्याम्ळे आवक कमी झाली आहे

त्याम्ळे यंदाच्या बकरी ईदची क्र्बानी सामान्य म्स्लीम परिवाराच्या आवाक्याबाहेर गेली आहे मात्र त्याम्ळे बकऱ्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे कारण या व्यापाऱ्यांनी बकऱ्यांची साठवणुक करायला मोठमोठी गोदामं भाड्यावर घेतली असल्यानं त्याना भाडं देणं देखील कठीण जात आहे दरम्यान राज्य सरकारनं ऑनलाईन खरेदी करावी अशी स्चना केली आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सहा रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली

आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा एका दिवसातला हा सगळ्यात मोठा आकडा आहे

परभणीजिल्ह्यातल्या गंगाखेड इथं सात व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचं आढळलं आहे

दरम्यान संचारबंदीच्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास शंभरपेक्षा अधिक व्यक्तींवर पोलिस प्रशासनानं कारवाई केली आहे खामगाव मलकापूर नांद्रा जळगाव जामोद चिखली देऊळगाव राजा मेहकरसह इतर शहरात आणि ग्रामीण भागात या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला हॉटस्पॉट बनलेल्या जिल्ह्यातील काही शहरे गावातही या संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी करण्यात आली

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये दररोज किमान एक हजार अँटीजेन चाचण्या करण्यासाठी स्क्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते

राज्यपाल भगतसिंग कोशारी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते राज्यपालांनी जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीबाबत पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱयांबरोबर चर्चा केली त्यानंतर त्यांनी सेवाग्राम इथल्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला भैट दिली त्यानंतर गीताई मंदिराला भैट देऊन त्यांनी विनोबा भावे यांनी कोरलेल्या शिळेवरील गीताईच्या अध्यायाची पाहणी केली तसंच जमनालाल बजाज यांचं संग्रहालय आणि विनोबा भावे यांनी भुदान चळवळीच्यावेळी भारतभर केलेल्या भ्रमणाची माहिती जाणून घेतली

विभागाने जिल्हा जिल्ह्यात घेतलेले रोजगार मेळावे आणि महास्वयंम पोर्टलच्या माध्यमातून हे रोजगार मिळाल्याचं कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे

या सर्वांना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले ठाणे जिल्ह्यात आई आणि म्लाला जीवे मारल्याप्रकरणी एका तांत्रिकासह तिघांना पोलीसांनी अटक केली आहे ही द्र्घटना कल्याण तालुक्यातल्या आटळी इथं घडली सत्तर वर्षाची महिला आणि त्यांचा पन्नास वर्षाचा म्लगा यांच्यात द्रष्ट शक्ति असल्याच्या संशयावरुन दोघांना जबर मारहाण झाली त्यात दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणी एका तांत्रिकासह बळींच्या दोघा नातेवाईकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे

भारतीय माहिती सेवेतले निवृत्त अधिकारी आणि महाराष्ट्र ज्योतिष्य परिषदेचे माजी अध्यक्ष श्री श्री अर्थात् श्रीकृष्ण श्रीपाद भट यांचं काल रात्री डोबिंवली इथं राहत्या घरी वृदधापकाळानं निधन झालं